राज्यातल्या शासकीय विभागातल्या सर्व लिपिक संवर्गातील पदं महाराष्ट्र लोकसद्मी आयोग अर्थात एमपीएससीच्या माध्यमातून भरण्याच्या अनुषंगानं सकारात्मक विचार कला जाईल असं आश्वासन सामान्य प्रशासन विभागाच रिज्यमंत्री दत्तात्रय भरणज्ञानी दिलं आह अहाराष्ट्र लोकसद्ती अयोगाशी निगडित आढावा बैठक भरण विंच्या अध्यक्षतखिली मंत्रालयात झाली त्यावरी तखीलत होत भरण विवळी म्हणालकी महाराष्ट्र लोकसद्वी आयोगातर्फे गट अ आणि ब संवर्गासाठी पोलीस उपनिरीक्षक सहायक कक्ष अधिकारी राज्य कर निरीक्षक आदी गट क मधल्या पदांसाठी तसंच मुंबईतल्या लिपिक संवर्गासाठीही एमपीएससीमार्फत भरती प्रक्रिया राबवली जाता आत्र राज्यातल्या उर्वरित जिल्ह्यात बहुतांश गट ब अराजपत्रित आणि गट क मधल्या पदांची भरती प्रक्रिया स्थानिक पातळीवर होत तियामुळउिमद्विरांना प्रत्यक्तिवळी नव्यानं अर्ज करावा लागल्यानं खर्च वाढतो त्यामुळ पिकाच वछी ही भरती प्रक्रीया एमपीएससी मार्फत राबवली जाईल असं त्यांनी सांगितलं

महिलांना सुरक्षा कवच पुरवण्यासाठी राज्य सरकार विधिमंडळाच्या आगामी अधिवध्यात दिशा विध्यक मंजूर करुन घणिर आह गृहमंत्री अनिल दक्षिमुख यांनी मुंबईत महिला नस्त्रिांच्या बैठकीत ही माहिती दिली या विधयकाचा मसूदा निश्चित कळा असून या मुद्यावर महिला आणि तज्ञांकडून यण्येन्या सूचनाचा समावध्वी त्यात कला जाईल असं त्यांनी सांगितलं

माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडक्कर यांनी बातमीदारांना ही माहिती दिली मोदी यांनी कारभारात सुधारणा कल्या महत्वाच्या क्षप्रामध्यक् सुधारणा केल्या तसंच भ्रष्टाचारमुक्त सरकार दिलं असं जावडक्रि म्हणालाारीब लोक आणि वंचित घटकाचं जीवनमान प्रधानमंत्र्यांनी उंचावल असं ही तम्हिणाल उद्यापासून कोरोना विषाणूबाबत जनजागृती मोहिम सुरु करण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घरिमा असल्याची माहिती जावडक्कर यांनी दिली

पर्ट्रीलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी बातमीदारांना याबाबत माहिती दिली दक्षित नैसर्गिक वायूच्या दरात पारदर्शकता आणण्यासाठी सरकार ई निविदांचं प्रमाणिकरण सुरु करणार असल्याचं त्यांनी सांगितलं कोलकत्ता मट्रीी रख्विप्रिकल्पाच्या पूर्व पश्चिम मार्गीकच्या नव्या अनुमानित खर्चाला मंत्रीमंडळानं मंजूरी दिल्याचं रख्खित्री पियूष गोयल यांनी सांगितलं

प्रसिद्धी माध्यमांनी स्वतःच्या कार्यपद्धतीत सुधारणा करायला हवी असं मत केंद्रीय मंत्री प्रकाश जावडक्रि यांनी व्यक्त कल्लि माणिकचंद्र वाजपद्धी तथा मामाजी यांच्या जन्मशताब्दीच्या सांगता समारंभात आज तब्रिलत होत प्रावक्री त्यांनी मामाजींच्या आठवणी जाग्या केव्या आणि राष्ट्रीय स्वयंसक्कि संघाच्या वाहून घेत्मिख्या निष्ठावंत जून्या कार्यकर्त्यांच्या स्मृतीला उजाळा दिला